राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीयमंत्री देशात विविध ठिकाणी घरोघरी जाऊन या विधेयकाबाबत माहिती देणार आहेत या मोहिमस्त्रिम्यान पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते तीन कोटी कुटुंबांशी संपर्क साधणार आहेत

महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रीमंडाळाच्या बहुप्रतिक्षित खातद्वा पिची यादी मुख्यमंत्री उद्दव ठाकर आंनी काल संध्याकाळी राज्यपालांना सादर कली आह अशी माहिती राज्याचक्रिती आणि राष्ट्रवादी काँग्रस्प्रितिक्षीध्यक्ष जयंत पार्शित यांनी भिउवरून दिली आह आ यादीला राज्यपाल लवकरच मान्यता दर्शील आणि खातद्या प्रासंदर्भातली प्रतिक्षा लवकरच संपद्धी असंही त्यांनी ि उवर म्ह कें आह गा यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडौर्थ अनिल दक्षमुख यांच्याकडौर्ह बाळासाहक्ष थोरात यांच्याकडौर्हसूल अशोक चव्हाण यांच्याकडस्रार्वजनिक बांधकाम एकनाथ यांच्याकडक्रारविकास सुभाष दक्तीई यांच्याकडस्रिद्योग छगन भुजबळ यांच्याकडखिन्न आणि नागरी पुरवठा धनंजय मुंडखिंच्याकडस्रामाजिक न्याय तर आदित्य ठाकरखिंच्याकडपर्ध्यावरण आणि पर्या ज्ञ या विभागांची जबाबदारी दिली असल्याचं समजतं

भारत या करारानुसार वागत आहा ज्ञात्र पाकिस्तानातली परिस्थिती चांगली नाही असं तत्त म्हणाल शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचं चार सदस्यांचं शिष्टमंडळ पाकिस्तानातल्या ननकाना साहक्तइथं जाणार असल्याचं समितीच अध्यक्ष गोविंद सिंग लोंगोवाल यांनी काल बातमीदारांना सांगितलं हा शिष्टमंडळ ननकाना साहक गुरुद्वारावर जमावानं क्विख्रा हल्ल्यानंतरच्या तिथल्या परिस्थितीचा आढावा घड्के तसंच तिथल्या शिख कु शियांचीही भागघड्के या हल्ल्यामुळशीख समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं हल्ल्यातल्या दोषींवर पाकिस्तान सरकारनं कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी असून या प्रकरणी आपण संयुक्त राष्ट्रांत दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पाकिस्तानात लाहोर इथं नानकांना साहिब गुरुद्वारावर झालख्वा हल्ल्याचा भाजपानं निषधीकळी आहा आजपाच्या प्रवक्त्या मिनाक्षी लखी यांनी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं की पाकिस्तानात अल्पसंख्याक तसंच धार्मिक स्थळांवर सातत्यानं हल्लवित असून अल्पसंख्याक पाकिस्तानात सुरक्षित नाहीत या हल्ल्यामुळप्राकिस्तानसारख्या शक्तिरी दक्षितल्या अल्पसंख्याकांसाठी रालोआ सरकारनं आणलघ्वीनागरिकत्व दुरुस्ती विध्यक्र धार्मिक छळ सहन कराव्या लागणाऱ्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं योग्य दिशाच असल्याचं त्या म्हणाल्या जम्मू काश्मीरमध्यश्रीसकीय अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्दीसाठी सुरू असलख्खा तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात काल दुस या दिवशी अधिकाऱ्यांना ई खरेदीविषयक विविध पेलू तसंच सामान्य आर्थिक नियमांविषयीची माहिती दिली गद्ती या प्रशिक्षणात राष्ट्रीय आर्थिक व्यवस्थापन संस्था जम्मू आणि काश्मीर व्यवस्थापन संस्था आणि सामान्य प्रशासन आणि ग्रामविकास विभागातल्या विविध तज्ञांनी सादरीकरण कलि काश्मिर खो यात अशांतता निर्माण करण्यासाठी अफवा पसरवून लोकांच्या मनात भिती निर्माण करणा यांविरोधात कारवाई करण्याचा आारा काश्मिरचे विभागीय आयुक्त बसिर अहमद खान यांनी दिला आहे श्रीनगरमधे प्रसारमाध्यमांशी बोलताना खान यांनी श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात अफवा पसरवल्या जात असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं अशा प्रकरणात सहभागी असलेल्यांना शोधून काढून कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलिस उपायुक्त आणि वरीष्ठ अधिका यांना दिल्याचं सांगून खान यांनी लोकांना अफवांकडे दुर्लक्ष करुन नेहमीप्रमाणे भयमुक्त रहाण्याचं आवाहन केलं आहे एअर इंडियाच्या निर्गुतवणुकीचा कोणताही प्रस्ताव नसून या सगळ्या अफवा असल्याचं एअर इंडियाच ्ञिध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अब्बनी लोहानी यांनी स्पष्ट कळि आह पिअर इंडियाची उड्डाणं चालूच राहणार आहेत आणि विस्तारीकरणही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं एअर इंडियाचे प्रवासी कार्पोरा झा आणि एजं झिनी घाबरण्याचं काहीही कारण नाही असंही ते म्हणाले राजस्थानच्या कोटा धिल्या जे के लोक रुग्णालयात झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे आपल्याला अतीव दुःख झालं असून दोषींवर जबाबदारी निश्वित करण्याची गरज आहे असं मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केलं आहे या रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते याबाबतीत सरकारचा कोणताही प्रतिसाद समाधानकारक असू शकत नाही

अमरिकेच्या ड्रोनच्या मान्यात इराणचक्रिमांडर कासीम सोलप्रानी यांचा मृत्यू झाल्या नंतर इराकची राजधानी बगदाद इथल्या हरित पट्ट्यात काल संध्याकाळी दोन क्षप्पास्त्रांचा मारा झाला या भागातच अमक्रिचा अतिसुरक्षित दूतावास आह या हल्ल्यानंतर द्रतावासाभोवतालची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली